सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालणार असून कोविड बाधित मतदारांना शेवटच्या दोन तासांत मतदान करता येणार आहे

उस्मानाबाद शहरातल्या श्रीपतराव भोसले हायस्कूल मधल्या काही मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा दिसून आल्या

जालना जिल्ह्यात शांततेत मतदान सुरु आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक खबरदारी घेतली जात आहे औरंगाबाद इथं या निवडण्कीतले महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे आमदार अंबादास दानवे यांनी मतदानाचा हक्क बजावला

या पाचही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी परवा तीन डिसेंबरला होणार आहे ध्रळे नंदरबार विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे भाजपतर्फे अमरिशभाई पटेल तर काँग्रेस पक्षातर्फे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील रिंगणात आहेत

देशाच्या नागरिकांचं रक्षण आणि नैसर्गिक आपत्तीत मदत करून एक शौर्यवान दल म्हणून सीमा सुरक्षा दलानं स्वतःची ओळख निर्माण केली असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना श्भेच्छा दिल्या आहेत भारताला सीमा सुरक्षा दलाचा अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत सीमा सुरक्षा दल बीएसएफने आपल्या शौर्य आणि पराक्रमाने आपले आदर्श वाक्य जीवन पर्यंत कर्तव्य याचं सदैव पालन केलं शूर जवानांना त्यांच्या राष्ट्रसेवा आणि समर्पणासाठी आपण नमन करत असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे

ग्रहमंत्री अमित शहा कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीला उपस्थित आहेत

माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी काल उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेत विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांसह विविध मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर केले यात विज्ञान आणि तंत्रज्ञान भूविज्ञान अण् ऊर्जा बायोटेक्नोलॉजी पर्यावरण वन आणि जलवाय् परिवर्तन मंत्रालयाच्या स्थायी समित्यांचा अहवालाचा समावेश आहे

पाठीमागून येणाऱ्या ट्रकने या दुचाकीला धडक दिल्याची माहिती पोलिसांकड्रन देण्यात आली